त्यात पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार कामरान गाझी याचाही समावेश असल्याचं सांगितलं जातंय मात्र त्याला पुष्टी मिळालेली नाही या चकमकीत लष्कराचे चार जवान शहीद झाले त्यात मेजर दर्जाच्या अधिका याचा समावेश आहे इतर चार जखमी जवानांमधे एका लेफ्टनंट कर्नलचा समावेश आहे दक्षिण कश्मीर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक या चकमकीत जखमी झाले आहेत हे दहशतवादी तिथं लपले असल्याची खबर मिळाल्यावर आज पहाटे सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरु केली होती मात्र तिथं पोचताच त्यांच्यावर गोळीबार झाल्यानं चकमक सुरु झाली त्यात सुरुवातीला एका नागरिकाचा मृत्यू झाला चर्चेची वेळ गेली असून आता दहशतवादविरोधी लढयासाठी जगातल्या सर्वांनी एकत्र यायला हवं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नवी दिल्ली इथं अर्जेटिनाचे अध्यक्ष मॉरिसिओ मक्की यांची प्रधानमंत्र्यांशी आज भेट झाली दहशतवादाचा ठामपणे आणि एकत्र येऊन मुकाबला करण्याची गरज दोन्ही राष्ट्रांनी व्यक्त केली असून यासंदर्भात संयुक्त निवेदन जारी केलं आहे अर्जेंटिनाच्या अध्यक्षांसाठी आज राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभ आयोजित केला होता राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं या भेटीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं भारत आणि अर्जेंटिना यांच्यात असलेलं विविध क्षेत्रातलं सहकार्य दोन्ही देशांच्या हिताचे मुद्दे लक्षात घेऊन धोरणात्मक भागीदारीकडे नेण्याचा निर्णय झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे दोन्ही देशांनी सध्याच्या सहकार्याबाबत समाधान व्यक्त केलं असून द्वीपक्षीय संबंध अधिक दूढ करण्यासाठी नव्या क्षेत्रांमधे सहकार्याच्या संधी लक्षात घेतल्या आहेत अशी माहिती निवेदनात दिली आहे

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान एकटं पडल्याचं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही

सिंह यांनी म्हटलं आहे

जम्मू शहरातली संचारबंदी आज तीन तासांसाठी शिथील करण्यात आली पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या हिंसक घटनांनंतर शहरात शुक्रवारी संचारबंदी लागू झाली होती सर्व शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे उद्या होणाऱ्या परीक्षा पुढं ढकलल्या आहेत जम्मू काश्मीरमधले जे विद्यार्थी पुण्यासह देशाच्या इतर भागात शिकत आहेत त्यांच्याशी समन्वय राखण्यासाठी प्रशासनानं अधिका यांची नियुक्ती केली आहे जम्मू काश्मीरमधे शहीद झालेले मेजर चित्रेश बिश्त यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पेरलेली स्फोटकं निकामी करण्याच्या प्रयत्नात मेजर बिश्त यांना वीरमरण आलं होतं भारतीय निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं असून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा गैरवापर करत असल्याचा आरोप भारतानं केला आहे पाकिस्तानच्या न्यायालयानं मृत्यूदंड ठोठावलेले भारतीय निवृत्त नौदल अधिकारी जाधव यांच्या खटल्याची आजपासून हेग इथल्या आतंरराष्ट्रीय न्यायालयापुढे जाहीर सुनावणी सुरु झाली यावेळी भारताची बाजू मांडताना माजी महान्यायअभिकर्ता हरीश साळवे यांनी कोणत्याही वकीलाच्या हस्तक्षेपाशिवाय जाधव यांना अटक करणं बेकायदेशीर घोषित केलं पाहिजे असं सांगितलं

मात्र त्यावर पाकिस्ताननं आजतागायत प्रतिसाद दिला नाही जाधव यांच्या वैयक्तिक अधिकाराचं उल्लंघन केलं गेलं असून त्यांच्याविरुद्ध पाकिस्तानकडे सबळ पुरावे नसल्याकडेही त्यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं सीमापार दहशतवादासाठी पाकिस्तानवर जगभरातून ताशेरे ओढले जात असल्याचं सांगून साळवे यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली

सायबर गुन्हे हे पोलिसांच्या पारंपरिक कार्यप्रणालीसमोर एक आव्हान म्हणून उभं असून सायबर जगतातून उत्पन्न होणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी कौशल्यं वाढवण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे ते आज नवी दिल्ली इथं दिल्ली पोलीसांच्या सायपद्वी अर्थात सायबर प्रतिबंध जागृती आणि तपास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते क्रिप्टो अर्थात अनाधिकृत गुप्त चलनातली अफरातफर तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानाच्या मदतीनं केले जाणारे घोटाळे यांना तोंड देण्यासाठी सायपद्व केंद्राचा उपयोग होईल असा विश्वास गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला

सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा आदेश बाजूला ठेवून तामिळनाडूच्या तूतीकोरिन इथं वेदांतचा स्टरलाइट कारखाना पुन्हा सुरु करायला नकार दिला आहे हा कारखाना पुन्हा सुरु करण्याबाबत अनुमती देण्याचा अधिकार न्यायाधिकरणाला नाही असं न्यायमूर्ती आर

नरिमन यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं स्पष्ट केलं आहे मात्र न्यायालयानं वेदांतला यासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घ्यायची अनुमती दिली आहे

या पोलीस गोळीबाराची सीबीआय चौकशी करण्याचे आदेशही आज सर्वोच्च न्यायालयानं दिले

पंघालव्यतिरिक्त भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी चार पदकं निश्वित केली आहेत आताच हाती आलेल्या बातमीनुसार लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपानं आज शिवसेना भाजपा युतीसाठी जागावाटप जाहीर केलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली समाजातल्या गरजू घटकांच्या शैक्षणिक सबलीकरणासाठी तसंच रोजगाराभिमुख कौशल्य विकासासाठी देशातल्या वक्फ मालमत्तांचा उपयोग करण्यासाठी सरकार प्रथमच शंभर टक्के वित्तीय सहाय्य पुरवत असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली आहे नव्यानं स्थापन झालेल्या केंद्रीय वक्फ परिषदेची नक्वी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते अल्पसंख्यकांच्या शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण विषयक गरजा भागवण्यासाठी सरकारनं मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्याचंही ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या वाराणसी इथं विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ करणार आहेत बनारस हिंदू विद्यापीठात नव्यानं बांधलेल्या मदन मोहन मालवीय कर्करोग केंद्राचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे तसंच लहरतारा इथल्या होमी भाभा कर्करोग रुग्णालयाचं उद्घटनही मोदी करतील प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांशी ते बनारस हिंदू विद्यापीठात संवाद साधतील सरकार कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग सुप्रशासनासाठी करून घेईल असं सांगत नागरिकांचा खासगीपणा आणि डेटाचं स्वामित्व सांभाळण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय व्यापार आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे ते आज नवी दिल्ली इथं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मूल्याधिष्ठित उपयोगासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते